राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर मुक्ता टिळक स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते

दामोदरन यांनी आज पुण्यात दिली बँकींग क्षेत्राच्या विस्ताराच्या द्रष्टीनं काल आणि आज एक विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एन दामोदरन यांनी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली

आढावा घेऊन पुढच्या आठवड्यात केंद्र स्तरावर बैठक घेऊन संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल असंही दामोदरन यांनी सांगितलं सांगली आणि कोल्हापूरच्या बँक आँफ इंडियाच्या पाच शाखांना पूराचा फटका बसला मात्र आता परिस्थिती सुधारत असून बँकेचे दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू आहेत असंही ते म्हणाले प्रग्रस्त सांगली आणि कोल्हाप्रमध्ये मदत आणि प्रनर्वसन योग्य पद्धतीनं होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता ठेवली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात दिली दोन्ही जिल्ह्यांचा दोन दिवसांचा दौरा करून त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जणून घेतल्या तसंच काही गावांना आणि निवासी शिबीरांना भेटीही दिल्या प्रग्रस्तांना पाणी आणि वीज प्रखठा तसंच जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय पथक काम करत आहेत तसंच सानुग्रह अनुदान आणि धान्य वाटप सुरू आहे असं त्यांनी सांगितलं दोन्ही बाधित जिल्ह्यात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करण्याचं कामही सुरू असल्याचं म्हैसेकर म्हणाले

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ

मुंबईत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी अकादमी सुरू केली असून अशीच अकादमी पृण्यात सुरू करण्याची सूचना यावेळी डॉ गोन्हे यांनी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांना केली शिवसेना कायम खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्ण्यातले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण शिवाप्रकर यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं

पूणे श्रमिक पत्रकार संघ आणि पूणे पत्रकार सहकारी गृहरचना संस्थेमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं होतं आज सकाळी वैकूंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले लिथूनिया इथं कनिष्ठ गटाची आंतरराष्ट्रीय बर्दानिंटन स्पर्धा पार पडली आज झालेल्या अंतिम लढतीत पुण्याच्या वरुण कपूरनं चमकदार खेळी करत अजिंक्यपद पटकावलं तर दुसरीकडे परभणी इथं महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आज झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या पुर्वा बर्वे हिनं एकेरी गटाचं जेतेपद पटकावलं हवामान प्रणे आणि परिसरात काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे आज दिवसभर हवामान ढगाळ होतं काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत राज्यातल्या आणि देशातल्या इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रादेशिक बातम्या ऐका पुणे अ केंद्रावर